राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर सिरम आग पुण्यातल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला काल दुपारी लागलेल्या भीषण आगीत पाच जणांचा मृत्यू झाला अग्निशमन दलाचे दहा बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले आणि शर्थीचे प्रयत्न करून या आगीवर नियंत्रण मिळवले सहा जणांना स्रक्षित बाहेरही काढण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल द्ख व्यक्त केले असून मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केल्या आहेत दरम्यान कोविशिल्ड लस ज्या इमारतीत तयार केली जाते ती इमारत पूर्णपणे सुरक्षित असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी काल सांगितले कोविशील्ड लस उत्पादन आणि पुरवठ्यात खंड पडणार नाही असे संस्थेचे प्रमुख आदर पूनावाला यांनीही स्पष्ट केले आहे

मुख्यमंत्री आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करणार आहेत उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे संपर्कमंत्री अजित पवार यांनी काल घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली कोविड प्रतिबंधक लस पूर्णपणे सुरक्षित असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही असे पवार यांनी सांगितले आज तज्ज्ञांच्या पथकांकडून पाहणी केल्यानंतरच आगीचे कारण स्पष्ट होऊ शकेल असे ते म्हणाले

भंडारा भंडारा जिल्हा रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेचा चौकशी अहवाल समितीने काल सादर केला त्यांच्या शिफारशीनुसार या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकांना निलंबित करण्यात आले असून अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सकांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल मुंबईत दिली तसेच नवजात शिशु अतिदक्षता विभाग प्रमुख आणि परिचारिकांवर निलंबनाची आणि दोन अधिपरिसेविका आणि एक बालरोगतज्ज्ञ यांच्या सेवा समाप्त करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे

त्यासाठी आरोग्य आयुक्त डॉ रामास्वामी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून त्यांचा अहवाल आल्यानंतर कृती आराखडा तयार करण्यात येईल असेही टोपे यांनी सांगितले जिल्हा नियोजन विकास समितीच्या माध्यमातून आरोग्यसंस्थांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात सर्व संपर्क मंत्र्यांना पत्र देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले चौकशी समितीच्या अभिप्रायानुसार इलेक्ट्रिक सर्कीटमध्ये आग लागल्याचे दिसून येत असल्याचे टोपे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले यांनी काल ही माहिती दिली खासदार बैठक राज्याच्या विकासासाठी सर्व खासदारांनी पक्षीय भेद विसरून राज्याच्या प्रलंबित प्रश्नांबाबत केंद्र शासनाकडे पाठप्रावा करावा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल मुंबईत आयोजित लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांच्या बैठकीत ते बोलत होते खासदारांचे जे विषय राज्य शासनाकडे आहेत त्याबाबत विभागवार आणि विषयनिहाय बैठका घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले राज्यातील जनतेला खासदारांकडूनही अपेक्षा आहेत जनतेच्या हिताचे प्रश्न प्राधान्यक्रम ठरवून सोडवले पाहिजेत त्यासाठी प्रत्येक खासदाराने केंद्र शासनाकडून राज्य शासनाला जास्तीत जास्त निधी मिळवून दिला पाहिजे असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत केले

ही कारशेड आरे कॉलनीमध्ये हलवली नाही तर हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार नाही तसेच प्रकल्पावरील खर्चही वाढेल असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे मात्र आरेमधली जागा भविष्यात अपुरी पडणार असल्याचा प्नरुच्चार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे

राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली

या परीक्षेचा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे असे गायकवाड म्हणाल्या

या परीक्षेचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर करण्यात येईल

बेटी बचाव बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेला आज पाच वर्षे पूर्ण होत आहेत यानिमित्ताने राज्याचे शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्च् कड्र यांची आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागाचे उप संचालक नीतीन केळकर यांनी घेतलेली मुलाखत आज आकाशवाणीच्या राज्यातल्या सर्व केंद्रांवरून संध्याकाळी सव्वा सात वाजता प्रसारित होणार आहे बेटी बचाओ बेटी पढाओ ही केवळ योजना म्हणून न राहता मुलींचे शिक्षण आरोग्य याचे महत्त्व ओळखणे गरजेचे आहे त्यासाठी समाजाची मानसिकता बदलायला हवी अशी अपेक्षा कडू यांनी या मुलाखतीत बोलताना व्यक्त केली

पुण्यातील एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ फार्मसीतर्फे आरोग्य विषयक जागतिक परिषद आयोजित करण्यात आली आहे या ऑनलाईन परिषदेत ते काल बोलत होते जगभरात आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत असून राज्यात वैद्यकीय सुविधांचे जाळे निर्माण करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे असेही त्यांनी सांगितले

या सेवेसाठी राज्यभरात अडीच हजार चार चाकी गाड्या आणि दोन हजार दुचाकी गाड्या तैनात केल्या जाणार आहेत सर्व जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरू करण्यासाठी सध्या काम सुरू असल्याचे देशमुख म्हणाले देशमुख यांनी काल यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील कायदा व्यवस्थेचा तसेच कोरोना लसीकरण प्रक्रियेचा आढावा घेतला आणि संबंधितांना सूचनाही दिल्या बर्ड फ्ल् हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील पिंपरी येथे झालेले कोंबड्याचे मृत्यू बर्ड फ्लुमुळेच झाल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी काल ही माहिती दिली

ही अभ्यास समिती पुढील तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे

विशेष गाडया अमरावती मुंबई आणि प्री अजमेरदरम्यान विशेष रेल्वे गाड्यांना बुलडाणा जिल्ह्यातील स्थानकांवर थांबा मिळाल्याने प्रवाशांची सोय होणार आहे या गाड्यांना मलकापुरनांदुरा शेगाव या स्थानकांवर थांबा मिळाला आहे

तसेच पन्नास टक्के सवलतीचा लाभ घेऊन कृषिपंपाची थकबाकी भरणाऱ्या शेतकऱ्याकडून वीजबिलाचा धनादेश स्वीकारला या कामांना गती देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले शेअर देशातील दोन्ही प्रमुख शेअर बाजारांच्या निर्देशांकानी काल ऐतिहासिक विक्रमी पातळी गाठली

दिवसअखेर मात्र निर्देशांकांना ही विक्रमी घोडदौड कायम राखता आली नाही पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला आग लागल्याचे वृत्त आल्यानंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने निर्देशांकात घसरण झाल्याचे मत काही विश्लेषकांनी व्यक्त केले आहे

हवामान तापमानात घट होण्याबाबत हवामान विभागाचे अंदाज खोटे ठरवण्याचा यंदाच्या थंडीने विडाच उचललेला दिसतो अजूनही राज्याच्या सर्वच विभागात किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्तच आहे

आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार